भारतीय वाय्सेनेचे वैमानिक विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांना तातडीनं बिनशर्त म्क्त करावं असं भारतानं पाकिस्तानला बजावल्यानंतर अभिनंदन उदया मुक्त करण्याची पाकिस्तानची घोषणा

पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय वायुसेनेचे वैमानिक विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांना तातडीनं म्क्त करावं त्यासाठी कोणतीही तडजोड किंवा चर्चा केली जाणार नाही असं भारतानं पाकिस्तानला आज बजावलं त्यानंतर अभिनंदन यांना उद्या बिनशर्त मुक्त केलं जाईल अशी घोषणा पाकिस्तानचे प्रधानमंत्री इम्रान खान यांनी आज केली शांततेसाठी आपण हा पुढाकार घेतला असल्याचं इम्रान खान यांनी पाकिस्तान संसदेच्या संयुक्त सभैत सांगितलं भारत पाकिस्तान दरम्यानचा तणाव कमी करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबरोबर चर्चा करायला इम्रान खान तयार आहेत असं वक्तव्य पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी केलं होतं त्यानंतर तासाभरातच इम्रान यांनी अभिनंदन यांच्या मुक्ततेची घोषणा केली पाकिस्तान संसदेतल्या सर्व सदस्यांनी बाकं वाजव्न या घोषणेचं स्वागत केलं भारताची लढाई दहशतवादाविरोधात असून दहशतवादी आणि त्यांचे मनस्बे उधळून लावण्यासाठी सज्ज असल्याचं तिन्ही सेनादलांनी आज नवी दिल्लीत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं पाकिस्तानातले दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्याची कारवाई सुरूच राहील यात पाकिस्ताननं काही आगळीक केली तर त्याला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल असा इशाराही सैन्यदलानी दिला गेल्या काही दिवसात सरहद्दीवर शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटना वाढल्या आहेत त्याला तसंच उतर दिलं जात असून कोणत्याही माध्यमातून होणारा हल्ला मोडून काढण्यासाठी सैन्यदल सक्षम असल्याचं त्यांनी सांगितलं

त्याचे सबळ प्रावे आजच्या पत्रकार परिषदेत सादर करण्यात आले जैश ए महम्मद या पाकिस्तानातल्या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करावं असा प्रस्ताव अमेरिका ब्रिटन आणि फ्रान्सनं संय्क्त राष्ट्रांच्या स्रक्षा परिषदेसमोर नव्यानं मांडला आहे

अशा वेळी सर्व नागरिकांनी त्यांचे द्रष्ट हेतू हाणून पाडण्यासाठी पहाडासारखं ठाम उभं राहायला हवं असं ते म्हणाले

जम्मू काश्मीरमध्ये पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर आज पहाटे पाकिस्तानी लष्करानं भारतीय चौक्यांवर जोरदार भडीमार करत सलग सातव्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं पहाटे सहा वाजता उखळी तोफा आणि लहान शस्त्रांच्या मदतीनं पाकिस्ताननं मारा केला अशी माहिती संरक्षण दलाच्या प्रवक्त्यानं दिली या माऱ्याला भारतीय लष्करानं जोरदार प्रत्य्तर दिलं नवोन्मेष विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून माणसं परस्परांशी जोडली गेली पाहिजेत असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं

महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आज स्रक्षेच्या कारणास्तव नियोजित वेळेआधीच संस्थगित झालं म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत अधिवेशन संस्थगित करण्याचा प्रस्ताव मांडला आज सकाळी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत याबाबत सहमती झाल्याचं त्यांनी सांगितलं मात्र कोणत्याही भीतीमुळे नव्हे तर सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पोलिस दलावरचा ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं

दोन्ही सभागृहात आगामी आर्थिक वर्षासाठीचा अंतरिम अर्थसंकल्प कोणत्याही चर्चेशिवाय मंजूर झाला

भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि शिरोमणी अकाली दलाचे नेते स्खबीरसिंग बादल यांच्यात आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत जागा वाटपावर शिक्कामोर्तब झालं आयुषमंत्री श्रीपाद नाईक हे उद्या गाझियाबादमध्ये युनानी उपचारपध्दतींच्या राष्ट्रीय संस्थेची कोनशीला ठेवणार आहेत

संबंधित आदेश लागू करु नये या कैंद्राच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं आज सुनावणी केली संबधीत राज्यांमधल्या प्रशासनानं जंगलात राहणा या या लोकांना जागा सोडण्याचे आदेश दिले आहेत जंगलात राहणा यांचे रहिवासाचे दावे नाकारण्याच्या प्रक्रियेबाबत राज्य सरकारांनी प्रतिज्ञापत्र दाखल करावं असंही न्यायालयानं स्पष्ट केलं पुढची सुनावणी दहा जुलै रोजी होणार आहे सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या थकित कर्जाबाबतच्या स्थितीत गेल्या दोन ते तीन तिमाहित स्धारणा झाली असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्लीत भारतीय बँक संघटनेच्या कार्यक्रमात बोलत होते

आयकर परत्याव्याची रक्कम करदात्याच्या बँक खात्यात फक्त इलेक्ट्रोनिक पद्धतीनं जमा केली जाईल यासाठी हे खातं पॅनशी जोडलेलं असलं पाहिजे असं आयकर विभागनं स्पष्ट केलं आहे ही प्रक्रिया उद्यापासून स्रु होणार आहे ज्यांनी आपली बँक खाती पॅनशी जोडलेली नसतील त्यानी आपल्या बँकेच्या शाखेत पॅन नंबर देणं आणि आयकर विभागाच्या ई फाइलिंग वेबसाइटवर त्यांची पष्टी करणं आवश्यक आहे असं आयकर विभागाच्या प्रसिद्ध पत्रकात म्हटलं आहे इराणमधल्या चाबहार इथं मॅक्रान चषक म्ष्टीयूद्ध स्पर्धेत दीपक सिंगनं भारताला स्वर्णपदक मिळवून दिलं

बाकी पाच म्ष्टीयोद्ध्यांना मात्र रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं